कोरोना बाधितांच्या संख्येत दैनंदिन वाढीचा रोज नवा उच्चांक नोंदवला जातो आहे

हा लढा आणखी काही काळ सुरूच राहणार आहे तोपर्यंत आपल्याला सतर्क रहाव लागेल सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर हे नियम यापूढेही पाळावेच लागतील असं पंतप्रधान म्हणाले

आकाशवाणी आणि द्रदर्शनची सर्व केंद्रं समाज माध्यमं यासह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल बँकिंग अध्यादेश सहकारी बँकांना रिझर्व बँकेच्या अखत्यारीत आणणाऱ्या स्धारित बँकिंग नियमन अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल स्वाक्षरी केली

आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल गृहनिर्माण आणि नागरीकरण मंत्रालयाचे सह सचिव कुणाल कुमार यांनी स्थानिक अधिका यांकडून यावेळी माहिती घेतली या भागातला विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करा मृत्यू दर कमी करण्यावर भर द्या आणि चाचण्यांची संख्या वाढवा अशा सूचना या पथकाने केल्या

ही बाब गंभीर असून जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण तात्काळ तपासणी आणि योग्य उपचार ही त्रिसूत्री वापरून मृत्यू दर कमी करावा अशा सुचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत टोपे यांनी काल सोलापूरला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

ते काल साता यामध्ये पत्रकारांशी बोलत होते गलवान खोऱ्यात चीननं भारताची कुरापत काढली आहे आपले सैनिक सतर्क राहून गस्त घालत होते म्हणूनच ती आपल्या लक्षात आली अस ते म्हणाले सध्या ज्याप्रमाणे दररोज पेट्रोलची दरवाढ होत आहे तशी ती या आधी कधीच झाली नाही टाळेबंदीच्या काळात लोक अडचणी सहन करत आहेत मात्र त्याचा गैरफायदा केंद्र सरकार घेत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत बोलताना पडळकर यांच्या वक्तव्याला आपण महत्त्व देत नसल्याचं पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार हेही काल साताऱ्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जिल्हा आढावा आणि रयत शिक्षण संस्थेंच्या व्यवस्थापन समितीची बैठक घेतली गेल्या पाच वर्षात भाजपाने विकासाचं एकही काम न करता सातारा जिल्हा आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय केला आहे अशी टीका अजित पवार यांनी यानंतर पत्रकारांशी बोलताना केली नीतीन राऊत देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागप्रचा कायापालट करून देश परदेशातले पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनवण्याचा मानस असल्याचं नागपूरचे संपर्क मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल सांगितलं नागप्रमध्ये आयोजित ऑन लाईन बैठकीत ते बोलत होते कोराडी इथं शैक्षणिक संक्ल भव्य हनुमान मूर्ती स्मारक सेल्फी पॉइंट तलाव सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण कोरोनाविषाणू संसर्गाची सामाजिक साखळी तोडण्यासाठी राज्यातल्या पोलीस दलानं कोरोना योद्धा म्हणून आपली भूमीका बजावली

नांदेड जिल्ह्यात अर्धाप्र इथं पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचं भूमिप्जन केल्यानंतर ते बोलत होते

लवकरच त्याचा निर्णय होईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सोलापूर इथं दिली वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना परवाने दिले आहेत ते रद्द करावेत कोणतेही परवाने वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत असंही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं

ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत स्क्रिप्ट कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी पायी वारी रद्द झाल्यानं प्रस्थान सोहोळ्यानंतरही आळदी आणि देहतच म्क्कामाला असलेल्या अनुक्रमे संत श्री ज्ञानेश्वर माउली आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह जिल्हयातील सासवड मधून संत श्री सोपानदेवमहाराज आणि संत श्री चांग वटेश्वर यांच्या पादुका येत्या दशमीला विशेष सजवलेल्या एस टी बस मधून पंढरपूरला नेण्यात येणार आहेत

याशिवाय पुण्यातून निघाल्यानंतर वाटेत कुठेही या गाड्या थांबवता येणार नसून सायंकाळ पर्यंत त्या पंढरपुरात पोचाव्यात याद्रष्टीनं नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत पादकांसमवेत गाडीतन येणाऱ्या वारकऱ्यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलं असून योग्य ते शारीरिक अंतर आणि आरोग्यविषयक स्रक्षिततेच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याच्याही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

माजी म्ख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनी साजऱ्या होणाऱ्या कृषिदिनानिमित्त येत्या एक जुलैला अमरावतीमधून त्याचा प्रारंभ होणार आहे जिल्ह्याच्या संपर्क मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी काल ही माहिती दिली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावं असे निर्देशही त्यांनी दिले येत्या एक जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार असून या काळात कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी कृषि विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्रातले शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार आहेत एल्गार परिषद एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव आणि शोमा सेन यांना हंगामी जामीन मंजूर करायला मुंबईच्या विशेष न्यायालयानं नकार दिला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वयाचा विचार करून तसंच आपल्या इतर शारीरिक व्याधी लक्षात घेऊन या दोघांनी हंगामी जामिनासाठी अर्ज केला होता याप्रकरणी अटकेत असलेले अरुण परेरा आणि रोना विल्सन यांनीही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे

बहिष्कार ध्रळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेनं चीनी उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणण्याचा ठराव केला आहे नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत काल एक मताने हा ठराव संमत झाला यावेळी भारत चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रायगड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल रायगड जिल्ह्यात चक्री वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली मुरूड तालुक्यात नांदगाव इथ त्यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना मदत साहित्याचं वाटप करण्यात आलं

कडू यांनी काल या संदर्भात कृषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन परीस्थितीचा आढावा घेतला शहीद अंत्यसंस्कार मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावचे सुपुत्र शहीद सचिन मोरे यांच्या पार्थिव देहावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तीन दिवसांपूर्वी भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात सहकारी जवानांना नदीपात्रातून वाचवताना सचिन मोरे यांना वीरमरण आलं सोलाप्र जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा इथ अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातल्या एकाला शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली अनिल देशमुख यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पानगाव इथ शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते पाऊस बुलडाणा जिल्हयातल्या तेराही तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे संग्रामपूर तालुक्यात नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून काही ठिकाणी शेतीचंही नुकसान झालं आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार